धर्माच्या आधारावर काँग्रेस पक्षानं देशाचं विभाजन केल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप

अखेरच्या शेतकऱ्यापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाल्याशिवाय ही योजना बंद करणार नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

नागप्रसह विदर्भात अवकाळी पावसाची हजेरी

महाराष्ट्रातील दहा मतदारसंघांपैकी विदर्भातील अकोला बुलढाणा आणि अमरावती या मतदारसंघाचा समावेश आहे बुलढाणा मतदारसंघात भाजपा शिवसेना युती आणि काँग्रेस राष्ट्रवदी महाआघाडीच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत असून अकोला या मतदारसंघात तिरंगी लढतीचं चित्र आहे या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार संजय धोत्रे तर काँग्रेसतर्फे हिदायत पटेल यांच्यासह वंचित बहजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर निवडणूक रिंगणात आहेत अमरावती या अनुयूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित उमेदवार नवनीत राणा निवडणूक रिंगणात आहेत द्रसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीमध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे निवडणूक रिंगणात आहेत

लवकरच संपूर्ण देशात रस्त्यांचं जाळे निर्माण करू तसंच महाराष्ट्र कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करू असं आश्वासन केंद्रीय दळणवळण आणि वाहत्रक मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूर इथं दिलं आज भाजपा उमेदवार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेप्रसंगी ते बोलत होते यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख आदी उपस्थित होते

संपूर्ण देश रस्त्यांनी जोडला जाणार असून यासाठी एक लाख कोटी रूपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती गडकरी यांनी सोलापुरात दिली सध्या महाराष्ट्राला कायम दुष्काळानं ग्रासलं आहे संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी कायमस्वरूपी काही योजना हाती घेण्यात येणार असल्याचंही गडकरी यावेळी म्हणाले धर्माच्या आधारावर देशाचं विभाजन काँग्रेस पक्षानं केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला ते आज ओडिशातल्या संबळपूर इथं जाहीर सभेत बोलत होते आतापर्यंत केंद्र सरकारनं गरिबांसाठी एक रूपया पाठवला तर त्यातले केवळ पंधरा पैसे खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचत होते असं सांगत आपल्या सरकारनं गेल्या पाच वर्षात लाभार्थ्यांना पूर्ण रक्कम मिळेल हे सुनिश्चित केलं असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांचा केरळमधला दोन दिवसांचा प्रचारदौरा आजपासून स्रू केला पठाणप्ररम् इथं त्यांनी आज प्रचारसभा घेतली न्याय या किमान उत्पन्न योजनेसाठीचा पैसा भ्रष्ट उद्घोगपर्तीकडून मिळवण्यात येईल असं सांगत लोकांचे पैसे चोरणाऱ्यांना ते पैसे लोकांना परत दद्यावे लागतील हे काँग्रेस सुनिश्चित करेल असा दावाही गांधी यांनी यावेळी केला भाजपार् शिवसेनेच्या काळात भारतात महाराष्ट्रातील अथव्यवस्था द्बळी झालां नोटबंदां जीएसटां आल्याम्रळ कंपन्या बंद पड्रन अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अनेक मृत्यूमुखी पडले शेतकरो देशोधडीस लागला त्यामुळं भाजप र्शवसेना युतीला हद्दपार करून आघाडीच्या उमेदवारांना र्विजयी करा असं आवाहन राष्ट्रवादांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटोल यांनी केलं ते आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथं महाआघाडीचे उमेदवार डॉ राजद्र शिंगणे यांच्या प्रचाराथ जाहार सभेत बोलत होते भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय ग्रहमंत्री राजनाथ सिंग यांनी उत्तर प्रदेशातील लखनऊ मतदारसंघातून आपलं नामांकन पत्र दाखल केलं यावेळी त्यांनी एका रोड शोमध्ये हजेरी लावली

र्भिवंडी मुंबई दक्षिण आर्गण शिर्डा लोकसभा मतदारसंघात एकहो माहला उमेदवार र्णनवडणूक रांगणात नाहीं

ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे परंतु त्याच्या लाभ अद्यापही मिळालेला नाही त्यांना तो मिळेलच आणि अखेरच्या शेतकऱ्यापर्यंत लाभ मिळाल्याशिवाय आपण कर्जमाफी योजना बंद करणार नसल्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर इथं केली लातूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते विरोधी पक्षाची भाषणं केवळ जनतेचं मनोरंजन करण्यासाठी असून त्याचा वास्तवाशी संबंध नसल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला या निवडणुकीत आपण विकास करणाऱ्या पक्षाला विजयी करण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं जेट एअरवेजच्या प्रवासाच्या किमती विमान उड्डयन रद्द करणे यासह विविध समस्यांचा आढावा केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभू घेणार असून त्यांनी नागरी उड्ड्यन सचिवांना प्रवाशांचे हक्क आणि सुरक्षितता याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सांगितलं आहे जेट एअरवेजसोबत असलेल्या भागधारकांनी सुरळीत काम करण्याला प्राधान्य देण्यास त्यांनी आपल्या टिवटर संदेशात म्हटलं आहे जेट एअरवेज संध्या आर्थिक संकटाच्या परिस्थितीला सामोरे जात असून दहापेक्षा कमी विमानं रोज उड्डायन करत आहेत देशात देशद्रोहाला अजिबात थारा देऊ नका असं आवाहन शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अमरावतीत आयोजित शिवसेना भाजपा युती उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत केलं नागपूरसह विदर्भात अवकाळी पावसानं हजेरी लावली असून त्यामुळं वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आणि नागपूरकर काही प्रमाणात सुखावले आज सकाळपासून शहरात अभ्नाच्छादित वातावरण आहे दरम्यान विदर्भातील अकोला वाशिम आणि यवतमाळ इथं वादळीवाऱ्याची शक्यता असून गारा पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे तसंच अमरावती बुलढाणा भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात धुळ्युक्त वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे

मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे मुख्य महानिदेशक आशा अग्रवाल उपस्थित होत्या भारतीय राजस्व सेवेच्या अधिकाऱ्यांना संबोधित करताना पी

मोदी म्हणाले की शिक्षण ही एक निरंतर प्रक्रिया असून ती जीवनभर चालू राहते शिक्षण ग्रहण करण्याची प्रक्रिया सदैव सुरू ठेवण्याची सूचना त्यांनी यावेळी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना दिली समाज आणि बदलत राहणारी सामाजिक आव्हानं यासंदर्भात प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी आत्मनिरीक्षण करून आपलं ज्ञान आणि कौशल्य काळान्रूरूप अद्ययावत ठेवावं असं त्यांनी यावेळी सांगितलं म्रस्लिम स्त्रियांना स्त्रियांना मशिदीत जाऊन प्रार्थना करण्याची परवानगी मिळावी अशी याचिका सर्वोच्व न्यायालयात आज दाखल झाली असून यावर सुनावणी घेण्यास न्यायालयानं होणार दिला आहे केंद्र सरकारनं याबाबत आपलं म्हणणं मांडावं असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत पुण्यातल्या एका जोडप्यानं ही याचिका दाखल केली आहे नौदल प्रमुख एडमिरल सुनिल लांबा थायलंडच्या तीन दिवसीय भेटीसाठी उद्या जाणार आहेत या भेटी दरम्यान उभय देशादरम्यान संरक्षण क्षेत्रातील सहकार्यविषयक द्वि पक्षीय चर्चा होणार आहे आपल्या भेटीमध्ये ते थायलंडच्या संरक्षण दलाचे प्रमुख जनरल पोन्पीपट बेनॅसरी आणि एडमिरल लुईचाई रूड्डीट यांना भेटतील अनेकदा नार्गारकांकडून र्वकरकोळ कारणांसाठी वृक्ष कापणीची परवानगी मार्मागतली जाते अंशत छाटणीची परवानगी र्मिळाल्यानंतरही अनेकदा प्रत्यक्ष छाटणी अशाप्रकारे केलो जाते को संपूण वृक्षांचं अस्तित्वच धोक्यात येतं या सव र्विषयांवर मनपानं गंभीर पावलं उचललां असून वृक्ष छाटणीसंदभात नऊ मागदशक सूचनाच जारां केल्या या सव सूचनांचं पालन करण्याचं आवाहन आय्रक्त र्आभजीत बांगर यांनी नार्गारकांना केलं आहे नागप्रातील पयावरण क्षेत्रात काय करणाऱ्या ग्रीन व्हिजील फाऊंडेशननं नागप्रातील झाडांचं अस्तित्व धोक्यात आल्याची बाब मनपा आय्क्त र्आभजीत बांगर यांच्या लक्षात आणून र्दिलो सदर मागदशक सूचनांन्सार आता कोणत्याही प्रकारच्या वृक्ष छाटणीसाठीं केवळ अर्पारहाय र्पारस्थितीमध्येच परवानगी दिलो जाईल